स सलग तिसर्याच दिवशी विदर्भातलं चंद्रपूर देशातलं सर्वात उष्ण शहर प्रचार लोकसभा निवडणुकीतल्या प्रचाराच्या रणधुमाळीला काल पूर्णविराम मिळाला सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातला जाहीर प्रचार काल संध्याकाळी संपला

पत्रकार परिषद भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून त्याची ताकद जगाला दिसेल देशात पून्हा पूर्ण बहुमत असलेलं सरकार सत्तेवर येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत ते प्रथमच पत्रकार परिषदेला सामोरे गेले राफाएलसह इतर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकार काहीही बोलत नाही हे सरकारचं अपयश असल्याची टीका कॉप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत केली प्रसार भारती लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रसार भारती पूर्ण ताकदीनिशी सिद्ध असल्याची माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिशेखर वेम्पती यांनी काल नवी दिल्ली इथं आकाशवाणीला दिली यासाठी डिजिटल प्रसारमाध्यमांचा प्राधान्यानं वापर करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आकाशवाणी आणि दूरदर्शनकडे बातमीदारांचं मोठं जाळ असून हे दोन्ही बातम्यांचे अत्यंत विश्वासार्ह स्रोत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या राज्यनिहाय निकालांवर लक्ष प्रभावीपणे केंद्रित करणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं यात प्रादेशिक वृत्तविभागांची भुमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले

ते काल दिल्लीत असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात बोलत होते आतापर्यंत अनेक सरकारांना कठोर निर्णय घेता आले नाहीत सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षी ते घेणं शक्य असतं पण त्याकरता इच्छाशक्ती हवी अशी इच्छाशक्ती असलेलं स्थीर आणि मजबूत सरकार लोकांनी निवडून द्यायला हवं ते म्हणाले मालेगाव भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मालेगाव बॉबस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींनी आठवड्यातून एकदा न्यायालयासमोर हजर रहावं असे निर्देश काल संबंधित विशेष न्यायालयानं दिले आरोपी सातत्यानं गैरहजर रहात असल्याचं निदर्शनास आल्यामुळे न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी हे निर्देश दिले आहेत ठोस कारणाखेरीज गैरहजर राहण्याची परवानगी मिळणार नाही असं ही न्यायाधिशांनी सांगितलं

गौतम बुद्धानं जगाला अहिंसा आणि मानवतेचा धर्म शिकवला असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनीही राज्यातील जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठा आरक्षण पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मराठा आरक्षण लागू करण्याकरता संबंधित कायद्यात आवश्यक सुधारणा करणारा अध्यादेश जारी करण्यास काल राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली पद्व्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया या आरक्षणाचा कायदा होण्यापूर्वी सुरू झाल्यामुळे या प्रवेशांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला होता या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केलं होतं आता नव्या अध्यादेशासंदर्भात सरकार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार आहे

यावेळी राज्यातील जलसाठ्यांची सद्यस्थिती मान्सूनबाबतघं भाकित खत आणि बी बियाण्याची उपलब्धता या बाबत चर्चा झाली

असं या चर्वेदरम्यान सांगण्यात आलं दुष्काळग्रस्त भागात शिधापत्रिकांचं वाटप अग्रक्रमानं करा आणि रोजगार हमी अंतर्गत अधीकाधिक कामं सुरू करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले रेल्वे रेल्वे रुळांवर जीवघेणा खोडसाळपणा करण्याचं प्रमाण वाढलं आहे पूणे विभागातल्या गेल्या काही दिवसांतल्या घटना याची साक्ष देतात

गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जवळ रुकडी आणि हातकणंगले स्थानकां दरम्यान दोनदा कोणीतरी रेल्वे मार्गावर मोठा लोखंडी तुकडा ठेवला होता काही दिवसांपूर्वी तळेगाव कामशेत क्षेत्रातही असाच तुकडा आढळला तेव्हा तिथून हैदराबाद मुंबई एक्सप्रेस जाणार होती अशीच एक घटना डिसेंबरमध्ये देहरोड स्थानकाजवळ घडली एक लोकल थोडक्यात वाचली आक्टोबर मध्ये तर नांद्रे सांगली दरम्यान लोखंडाच्या वीस सळाकी रेल्वे मार्गावर ठेवलेल्या आढळल्या डिसेंबरमध्ये अदरकी वाठार दरम्यान मुलांनी दोन रुळांतल्या फटीत लोखंडाचे तुकडे फसवून ठेवले होते

इतर घटनामध्ये केवळ लोको पायलटच्या सतर्कतेमुळे जीवघेणे अपघात टळले काय म्हणावं या नतद्रष्टपणाला या विकृत खोडसाळपणामुळे अनेकांच्या जीवावर बेतू शकतं रेल्वे प्रशासनानंही त्याची गंभीर दखल घेतली आहे नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे पाणी सल्ला केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगन आणि तामिळनाडू या राज्यांतील दृष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याबाबत सल्ला दिला आहे या राज्यांतील धरणांतील पाण्याची पातळी चिंताजनक असल्याचं आढळून आल्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे यानुसार धरणांमधील पाणीसाठा पूर्ववत होईपर्यंत पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करावा असे निर्देश देण्यात आले आहेत ठिवक राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या हंगामापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन पद्धत सकीची करण्याच्या द्रष्टीनं विचार सुरु असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडुन देण्यात आली आहे

परस्कार राज्यातील दुष्काळामुळे यंदाचा कृषी पर्यटन गौरव पुरस्कार सोहळा दोन जुलैला आयोजित करण्यात आला आहे

जोशी सभागृहात पुरस्कारांचं वितरण होणार आहे

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी गावांना प्रातिनिधिक स्वरूपात भेट दिल्यानंतर काल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली

महापालिकेनं काटकसरीने पाणी वापरावं पाणी कपातीचा निर्णय महापालिका आणि जल संपदा विभागानं एकत्रित बैठकीतून घ्यावा असंही ते म्हणाले

त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या गोदामातील जागा अल्प दरानं भाडे तत्वावर देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती राज्य सहकारी साखर कारखानदार महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी दिली हवामान संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं आणि कमाल तसंच किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त होतं या हवामानात आज कोणताही बदल संभवत नाही विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे देशातलं सर्वाधिक तापमान काल सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात नोंदवलं गेलं

मानसून अजून अंदमानात पोहोचला नाही पण तो उद्यापर्यंत दक्षिण अंदमान सागरात येण्यासाठी पोषक वातावरण आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार